सर्व श्रमिकांचा हंकार म्हणजे अण्णांचं साहित्य होय असं मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांच्या संघटनेतर्फे धर्म जाती भेदाच्या ताणतणावात अण्णा भाऊ साठे यांचं साहित्य हा मानवतेचा दिपस्तंभ या विषयावर महाचर्चेचं आज पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी सबनीस बोलत होते डॉक्टर पी

पाटील यांच्या हस्ते या चर्चासत्राचं उद्घाटन झालं प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य डॉक्टर सर्जेराव निमसे उपस्थित होते ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण माने डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे मुंबई विद्यापीठातील शाहीर अमर शेख लोककला अकादमीचे समन्वयक डॉक्टर प्रकाश खांडगे या महाचर्चेत सहभागी झाले होते यावेळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रस्कार प्राप्त आणि ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा गोवा विधानसभेचे उपसभापती शंभु बांदेकर ज्येष्ठ साहित्यिक हनुमंत क्डाळकर उद्योजक धोंडिबा ख्डवट उद्योजक राहल भंडारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेमार्फत चालू शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम वर्ष बी ए

कॉम

ए

कॉम आणि एम बी ए हे अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षण पद्धतीवर सुरू करण्यात येणार आहेत मात्र पूर्वीच्या बहिस्थ विद्यार्थ्यांसाठी पदवीसाठीचे द्वितीय आणि तृतीय वर्षाचे आणि पदव्युत्तरांसाठी द्वितीय वर्षाचे प्रवेश हे बहिस्थ म्हणूनच देण्यात येणार आहेत विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेचे अतिरिक्त संचालक डॉ

संतसाहित्य क्षेत्रातील लक्षणीय योगदानाबद्दल दिला जाणारा यावर्षीचा रवींद्र भट स्मृती पुरस्कार मोहनबुवा रामदासी यांना जाहीर झाला आहे महाराष्ट्र साहित्य परिषदे तर्फे देण्यात येणारा सोनोपंत दांडेकर स्मृती प्रस्कार या वर्षी इंदूरचे डॉक्टर श्रीपाद जोशी याना दिला जाणार आहे तत्त्वज्ञान नीती अध्यात्म मानसशास्त्रविषयक ग्रंथाला हा पुरस्कार दिला जातो संतसाहित्याचे ख्यातनाम अभ्यासक डॉक्टर अभय टिळक यांच्या हस्ते आणि मसापचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हे दोन्ही पुरस्कार सोमवारी मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात प्रदान करण्यात येतील प्णे शहरात मिळकतदाराने महानगरपालिकेला करापोटी दिलेला धनादेश न वटल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे महापालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली

उद्योग विश्वातील समस्यांची नावीन्यपूर्ण उकल देण्याचं आव्हान स्पर्धकांना देण्यात आले होते महाविद्यालयाच्या आरोहन या संघाला नाल्को या उद्योग समूहाच्या समस्येची उकल करण्याचं आव्हान दिलं होतं श्भम बढे या विद्यार्थाच्या नेतृत्वाखालील सहाजणांच्या संघानं हे आव्हान लीलया पेललं संस्थेचे मानद सचिव मालोजीराजे छत्रपती व्यवस्थापन समितीचे सदस्य प्राचार्य डॉ डी एस बोरमने सर्व विभाग प्रमुख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संघाच्या गौरवपूर्ण कामगिरीबाबत पुरस्कार विजेत्यांना अभिनंदन केलं आहे महाराष्ट्र ज्युनियर बॅडमिंटन निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धा शिवाजीनगर इथल्या पीडीएमबीए क्रीडा संकुलात सुरू आहेत आज झालेल्या उपांत्य सामन्यात मुलींच्या गटात प्ण्याच्या तारा शहा हिनं रिया कुंजीरला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली तर म्लांच्या गटात पुण्याच्या यश शहा यानेही अंतिम फेरीत प्रवेश केला म्हाल्गे बालेवाडी क्रीडा संक्लात जिल्हास्तरीय कबड्डी लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आज झालेल्या लढतींमध्ये प्रुष आणि महीला गटांत माय मुळशी संघानं वेगवान पुणे संघावर मात करत विजयी सलामी दिली महीला गटात समुद्धी कोळेकर आणि मानसी रोडे तर पुरुष गटात श्भम कृंभार आणि गोकृळ तोडकर यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला सांगली इथं राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा सुरू आहे आज कनिष्ठ गटाची उप उपांत्यपूर्व फेरी पार पडली यामध्ये मुलींच्या गटात पुण्याच्या सई बगाटे तर मुलांच्या गटात निल मुळ्ये आणि श्रीयश भोसले यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली

ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत